संबंधित जिल्हा प्रशासनाला याप्रकरणी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचनाही या गटानं केल्या आहेत गेल्या काही दिवसात पुणे शहरातील चाचण्यांची संख्या कमालीची घटली आहे त्याचे विपरीत परिणाम आगामी काळात दिसू शकतील असा इशाराही या गटानं दिला आहे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत गेल्या महिन्यात कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या घरात होता तो आता दोनशे ते अडीचशे घरात आला आहे त्यामुळे महापालिकेने पाच कोविड केंद्र बंद केली आहेत

सध्या शहरात तीन हजाराच्या आसपास सक्रिय रुग्ण असून नेहरूनगर जम्बो सेंटर भोसरी ऑटो क्लस्टर बालनगरी चिखली घरक्ल आणि म्हाळंगे बालेवाडी इथली कोविड केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू आहेत टाळेबंदीच्या काळात ससून रुग्णालयात बंद करण्यात आलेल्या नियमित शस्त्रक्रिया टप्प्याटप्याने सुरू केल्या जाणार आहेत कोविड रुग्णांचा ताण कमी होत असल्यानं रुग्णालय प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे

गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात तेजी बघायला मिळत असून दरवाढीचं हे सत्र आज विक्रमी आवक होऊनही कायम आहे

आज जुन्या कांद्याचे क्विंटलचे दर सातशे ते आठशे रुपयांच्या घरात नोंदवण्यात आले दरम्यान जोपर्यंत कांद्याच्या हळवी जातीचा हंगाम सुरू होत नाही तोपर्यंत ग्राहकांना चढत्या दराने कांदा खरेदी करावी लागणार असल्याचं कांद्याचे घाऊक व्यापारी रितेश पोमण यांनी आज आकाशवाणीशी बोलताना सांगितलं वडगाव ते कात्रज चौक या नवले पुलादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचं रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे त्यात अडथळा ठरणाऱ्या जलवाहिन्या आणि मलनिसारण वाहिन्या स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला आहे

या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजूरी दिली आहे

या वेळा पत्रकानुसार नुकतीच सुरू करण्यात आलेली पुणे लोणावळा लोकल रद्द करण्यात आली आहे पुणे अमरावती पुणे मनमाड पैसेंजर या गाड्याही रद्द करण्यात येणार आहेत तर काही गाड्या अंशत रद्द करण्यात आल्या आहेत मुंबई कन्याक्मारी एक्सप्रेस प्णे ते कन्याक्मारी धावणार आहे प्णे निजामाबाद पैसेंजर दौंड निजामाबाद अशी धावेल प्णे बारामती पैसेंजर दौंड बारामती दरम्यान धावेल पुणे हैद्राबाद एक्सप्रेस हड़पसर हैद्राबाद दरम्यान धावेल प्णे इंद्र आणि प्णे ग्वाल्हेर या गाड्या दौंडपर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत

इंदापूर आणि बारामती तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे हवामान प्णे आणि परिसरात आज संध्याकाळी प्न्हा मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत